आढावा घेतला कार निकोबार बेटाच्या विकासासाठी सरकार कटिबध्द असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

सिंधूदूर्ग मधील मडगाव रेल्वे टर्मिनसचं काम पूर्ण झालं असून लवकरचं कार्यान्वित होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांना नव्या वर्षाच्या श्भेच्छा दिल्या सरत्या वर्षात भारतानं केलेल्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या आय्ष्मान भारत या आरोग्य विमा योजनेच्या प्रारंभाचा गौरवपूर्ण उल्लेख केला गत वर्षात देशातल्या प्रत्येक गावात वीज पोचल्याचं नमूद करत जगातल्या प्रतिष्ठित संस्थांनी भारत विक्रमी गतीनं गरिबीवर मात करत असल्याचं मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं देशवासियांच्या निर्धारामुळे देशात स्वच्छतेच्या बाबतीत फार मोठी सुधारणा झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं देशाची संरक्षण व्यवस्था बलवान झाली असून भूदल नौदल आणि वायूदलही अण्वस्त्रसंपन्न झाल्याचं त्यांनी सांगितलं वाराणसीत सुरू झालेल्या देशाच्या पहिल्या जलमार्गाचा तसंच बोगीबिल या देशातल्या सर्वात लांब दुहेरी पुलाचाही गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला भारतीय खेळाडूंनी विविध जागतिक स्पर्धामध्ये केलेल्या चमकदार कामगिरीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली कोरियामध्ये कराटे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या काश्मीरच्या हानिया निसारचं तसंच कनिष्ठ महिला म्ष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या रजनीचं पंतप्रधानांनी कौत्क केलं सर्वात अधिक गतीनं सायकलवरून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली आशियायी व्यक्ती ठरल्याबद्दल पृण्याच्या वेदांगी क्लकर्णीची प्रशंसा करून तिची जिद्द ही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं भारतात होणारे कंभ मेळे हे विराट आणि जगाचं लक्ष वेधून घेणारे असल्याचं सांगत त्यांनी पंधरा जानेवारीपासून प्रयागराज इथे सुरु होणार असलेल्या महाकृअ मेळ्यात भाविक यावर्षीपासून अक्षयवटाचं दर्शन घेऊ शकतील असं नमूद केलं नव्या वर्षात सर्व देशवासियांनी प्रगतीपथावर रहात स्वतरू बदलावं आणि देशालाही बदलावं अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या कार निकोबार बेटाच्या विकासासाठी सरकार कटिबध्द असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज कार निकोबार इथं एका जनसभेला संबोधित करत होते ते पुढं म्हणाले की युवकांना रोजगार मुलांना शिक्षण आणि वयोवध्दांना वैद्यकीय सेवा तसंच शेतक यांना विविध स्विधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे त्याचप्रमाणे मच्छीमारांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सात हजार कोटी रूपयांचा विशेष कोष केंद्रानं बनवला आहे तत्पूर्वी पंतप्रधानांनी सूनामी स्मारकाला भैट देऊन प्ष्पांजली वाहिली तसंच सेल्यूलर कारागृहातील शहीद भवनाला देखील शेट दिली

क्रीडा प्राधिकरणाच्या महासंचालक नीलम कपूर यांनी ही माहिती दिली

शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्लोक संवाद साधून जाणून घेणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलं

आता येत्या काळात कोणत्या गाड्या या ठिकाणी थांबू द्याव्यात याबाबत खास बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि हवाई उड्डाण मंत्री स्रेश प्रभू यांनी सावंतवाडी इथं दिली सावंतवाडी पर्यटन महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेल्या प्रभू यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला सिंध्दर्गच्या चिपी विमानतळाच औपचारिक उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचं प्रभू यांनी सांगितलं

त्याचा मोठा वाटा महाराष्ट्राला मिळणार असून त्याचा उपयोग पर्यटन विकासासाठी केला जाणार आहे नागपूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे पाणी गडर लाईन अतिक्रमण सिवर लाईन कचरा तसेच इतर सुविधा प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिका सदैव कटिबद्व आहे दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या मुलभूत सुविधांबाबतच्या समस्या तातडीने सोडविता याव्यात यासाठीच नागरिकांशी संवाद साधून त्यावर कार्यवाही करण्यात येत आहे असे महापौर नंदा जिचकार यांनी नागरिकांसोबत चर्चा करताना सांगितले

जिल्हा परिषदेच्या सर्व क्षेत्रांत निधीचे समान वाटप व्हावं या ृष्टीनं नियोजन करण्यात आलं आहे असं पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी यावेळी सांगितले

उपविभागीय अधिकारी यांनी व्हीव्हीपॅट यंत्रणेविषयी माहिती दिलीण् त्याविषयीची चित्रफीत दाखविल्यानंतर समितीच्या सदस्यांनी व्हीव्हीपॅट मशीनवर चाचणी मतदान करून प्रात्यक्षिकात सहभाग घेतला

आरतानं मेलबोर्न इथं ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात एकशे सदोतीस धावांनी पराभूत करून चार सामन्यांच्या या मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली सामन्याच्या पाचव्या दिवशी आज ऑस्ट्रेलियानं कालच्या आठ बाद दोनशे अड्डावन्न या धावसंख्येवरून प्ढे खेळायला स्रुवात केली आणि अवघ्या तीन धावांची भर घालून त्यांचे शिल्लक दोन फलंदाज बाद झाले जसप्रीत ब्मरा आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि इशांत शर्मानं प्रत्येकी दोन गडी बाद केले ब्मरा सामनावीर प्रस्काराचा मानकरी ठरला मालिकेतला अखेरचा सामना तीन जानेवारीपासुन सिडनीत खेळला जाईल

त्यामुळे या तालुक्यातील शेतीशी निगडीत कर्ज वस्लीला स्थगिती आणि पीक कर्जाचं पूनर्गठन करण्याचे निर्देश सहकार विभागानं दिले आहेत

लोकसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्र लढणार आहे मात्र महाराष्ट्रात किती जागा लढणार हे अद्याप निश्चित केलेल नाहीण् निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यावर याचा निर्णय घेईन अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी आज दिली सिंधूदर्ग जिल्ह्यात पडवे इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते